तसंच तीन वर्षांपर्यंत देशातल्या तरूणांना आपला उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसेल असं सांगितलं

दरम्यान काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं ही धोकादायक असून यामुळं देशाचं विभाजन होईल अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षानं व्यक्त केली आहे पक्षाचे जेष्ठ नेते अरूण जेटली यांनी या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देतांना वास्तव स्वरूपात अंमलबजावणी न होणारा जाहीरनामा असल्याचं म्हटल आहे राष्ट्रद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आश्वासन देऊन काँग्रेसला एकही मत मिळवण्याचा अधिकार नाही असं ते म्हणाले काँग्रेस पक्षानं ते सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये प्रतिकात्मक रुपातही शेतकरी कर्जमाफी केलेली नाही अशी टीका जेटली यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातल्या गोंदिया जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत याशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिसातही ते प्रचार सभा घेणार आहेत

या मतदार संघातल्या इच्छ्कांनी उमेदवारी अर्ज नेण्यास सुरुवात केली असून येत्या नऊ तारखेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत या अर्जांची छाननी दहा एप्रिलला होणार असून बारा एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत

मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही

या तिसऱ्या टप्प्यासाठी काल अनेक मतदार संघात विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले सातारा लोकसभा मतदार संघाचे काँप्रेस महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अहमदनगर लोकसभा मतदार संघातून आमदार संग्राम जगताप यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात डॉ उल्हास पाटील तसंच शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे यांनी काल नामनिर्देशनपत्र दाखल केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काल वंचित बहजन आघाडीचे मारुती जोशी तसंच अखिल भारत हिंदू महासभेचे अजिंक्य गावडे या दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं दाखल केली औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी काल बह्जन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाचे अरविंद कांबळे यांच्या सह चार अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले जालना लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजप यूतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे राज्यमंत्री अर्ज़न खोतकर उपस्थित होते अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर महायुतिचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरातून महायुतिच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत काढलेल्या प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला

वंचित बह्जन आघाडीचे डॉक्टर शरच्चंद्र वानखेडे यांनीही शहरातून प्रचार फेरी काढली आकाशवाणी बातम्यासाठी बाबासाहेब म्हस्के जालना या सभेत जालन्याचे उपनगराध्यक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला

सामना या शिवसेनेनच्या मुखपत्रातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्याबाबत राऊत यांनी एका लेखातून केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे या प्रकरणी राऊत यांना आज ब्धवारपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे

कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या एका बैठकीत ते बोलत होते पंतप्रधान मोदी यांनी वर्धा इथं झालेल्या जाहीर सभेत पवार आणि गांधी घराण्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते मोदी यांनी या सभेत काही नवीन घोषणा जाहीर करणं अपेक्षित होतं मात्र तसं न करता त्यांनी वैयक्तिक टीका केली असं ते म्हणाले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

याबाबतची माहिती काल अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली श्रीहरी डावरगावे श्याम बडे महेश खेळगे आणि रमेश बिरले अशी या चौघा पोलिसांची नावं आहेत

चौकशीअंती हे चौघे दोषी आढळल्यानं त्यांच्यावर कारवाई केल्याचं जाधव यांनी सांगितलं राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना अठराव्या वर्षी निवडणूक लढवता आली पाहिजे असं मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे त्यांनी काल औरंगाबाद इथं आदित्य युवा संवाद या कार्यक्रमाद्वारे युवकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते केजी टू पीजी शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सतत सुधारणा होणे गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी य्वक युवतींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं आदित्य ठाकरे यांनी दिली

गाडे यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी बारागाव नांदर या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले राहरी पंचायत समितीचे माजी सभापती असलेले गाडे यांनी मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचे अध्यक्ष राहरी कारखान्याचे उपाध्यक्ष आदी पदांची जबाबदारीही सांभाळली होती

हजारों भाविकांच्या उपस्थितीत काल दपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

ही रक्कम जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे

यावेळी क्मार यांच्या हस्ते मतदार जागृती अभियान वाहनाला झेंडी दाखवून रवाना करण्यात आले हवेमध्ये फुगे सोडून मतदार जागृती अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचा संदेश दिला गेला

म्रंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं शरद पवार हे शिवसेनेकड्रन तीन वेळा मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवड्रन गेले आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सखी मतदान केंद्र उभारण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत या मतदान केंद्रांवर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांपासून ते सुरक्षा रक्षकापर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिलांकडे असेल

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं बीड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अशोक एम शर्मा यांनी म्हटलं आहे काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सुक्ष्म निरीक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते